नाशिकमधल्या देवळालीच्या भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्रात होवित्झर आणि वज्र या दोन नव्या अत्याध्निक तोफा काल सीतारामन यांच्या हस्ते सेनादलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आल्या त्यावेळी त्या बोलत होत्या देशातच अशा प्रकारचं लष्करी साहित्य तयार केल्यास लष्करी सामग्री उत्पादनात देश स्वयंपूर्ण ठरेल असं त्या म्हणाल्या थलसेना प्रमुख जनरल बिपीन रावत आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यावेळी उपस्थित होते

या पार्श्वभूमीवर ही चौकशी समिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थापन केली आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक एच पाटील यांच्या नेतृत्वाखालील या समितीत भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य हबीब बिलाल वन्यजीव संवर्धन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अनिश अंघेरिया आणि अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा समावेश आहे काकोडकर हे समितीचे निमंत्रक म्हणूनही काम पाहतील या प्रकरणात रूढ शिष्टाचार आणि आदर्श कार्य प्रणालीचा वापर झाली किंवा नाही याबाबतची चौकशी ही समिती करून आपला अहवाल सरकारला सादर करील असं याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत युतीची चर्चा होणं अवघड असल्याचंही त्यांनी पुढे नमूद केलं

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येऊ द्यायचं नसेल तर युतीची चर्चा होईल असं त्यांनी नमूद केलं

ते काल नागपूर इथं इंडियन रोड्स काँग्रेसच्या आगामी वार्षिक सत्राच्या आढावा बैठकीत बोलत होते प्लास्टिककसोबतच रबर आणि काचेच्या चुऱ्याचा वापर रस्ते बांधकामात केला जात असून हे रस्ते अधिक सोयीस्कर असतील असं गडकरी म्हणाले

कामेरी इथल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचं गट कार्यालय आणि कसबे डिग्रज इथल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालय काल अज्ञातांनी पेटवून दिलं ऊसाला रास्त आणि किफायतशीर एफ आर पी दर आणि अधिक दोनशे रुपये प्रति टन जो पर्यंत दिले जात नाहीत तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे

उद्या अकरा तारखेला चक्का जाम आणि गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

रंगभूमीवरच्या बंडखोर अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या लालन सारंग यांची कमला सखाराम बाईंडर गिधाडे रथचक्र आदी नाटकं खूप गाजली अभिनय क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना ग

माडगूळकर प्रतिष्ठानच्या ग्रहिणी सखी सचिव प्रस्कारासह विविध प्रस्कारांनी गौरव करण्यात आला होता

लालन सारंग यांच्या निधनानं कलेशी निष्ठा राखणारं व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तर लालन सारंग यांच्या निधनानं मराठी रंगभूमी चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दःख व्यक्त केल आहे लालन सारंग यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत

या मागण्यांसदर्भात विधानसभा आणि लोकसभेत हे प्रश्न उपस्थित करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातल्या गरीब कुटुंबातल्या महिलांना घरगृती वापराच्या गॅसची जोडणी मोफत देण्यात येत आहे यामुळे महिलांच्या सशक्तीकरणासह त्यांचं आरोग्य सुरक्षित होत आहे औरंगाबाद इथल्या रहिवासी कल्पना लोखंडे यांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी मिळाली यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदला विषयी त्यांनी माहिती दिली मला पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून मला गॅस मिळालेला आहे यापूर्वी माझ्याकडे गॅस नव्हता ख्रप अडचणी यायच्या

गॅस भेटल्यामुळे स्वयंपाक लवकर होतो

दिवाळीचा फराळ सुध्दा मी त्याच्यावरच केला सरकारची मी खूप आभारी आहे